जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यामुले तिथल्या लोकांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा तसंच तिहेरी तलाक विषयक नवीन कायद्याचा त्यांनी उल्लेख केला जल संवर्धनाचं महत्व विदित करून देशातल्या प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोचवण्यासाठी पंतप्रधानांनी जल जीवन मिशनची घोषणा केली त्यासाठी साडेतीन लाख कोशी रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

देशाच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या पुढाकरांचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला

स्वातंत्र्य दिनानिम्मित जगभरातून अनेक देशांच्या नेत्यांचे शुभेच्छा संदेश आले असून सर्वांनी भारताला आपला जवळचा मित्र म्हंडिक आहे मख्यमंत्री महाराष्ट्राला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्वातंत्र्यदिनी पुन्हा व्यक्त केला कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसंच वैनगंगेतून वाहन जाणारे पाणी वैनगंगा नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दृष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते

पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले

या प्रामुळे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना भविष्याची आणि भवितव्याची चिंता आज नजरेसमोर आहे अशा संपूर्ण नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहन अतिशय कमी वेळामध्ये त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे महाराष्ट्राला करावं लागेल

पृण्यातील विधान भवन प्रांगणात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी संपर्कमंत्री चंद्रकांत पार्टील विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते अहमदनगरमध्ये जिल्ह्याघे संपर्कमंत्री प्रा

धुळे इथं जिल्ह्याचे संपर्कमंत्री तसंच राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात ध्वजारोहण करुन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली जालन्यात जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्कमंत्री विजय शिवतारे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं तर पालघर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शेवाच्या माणूस हाच विकासाचा केंद्रबिंद् समजून सरकार काम करीत असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा

सिंधुदर्ग जिल्ह्यात संपर्कमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण केलं अमरावतीमध्ये संपर्कमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला राज्याचे पर्याज राजशिष्टाचार तसंच संपर्कमंत्री जयकुमार रावल यांच्य हस्ते नंदरबार इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम संप्पन झाला

रत्नागिरीत जिल्हा पोलीस संचलन मैदानावर जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पार्शिल यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं उस्मानाबाद इथं संपर्कमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला युवतमाळ इथं संपर्कमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले कोल्हापरात सामाजिक न्यायमंत्री डॉ खडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं भागवत स्वातंत्र्य दिन देशातील जनतेच्या तसंच नेत्यांच्या प्रखर निर्धार आणि प्रबळ इच्छाशक्तीमूळेच जम्मू काश्मीर मध्ये परिवर्तन घडू शकलं असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमूख मोहन भागवत यांनी काल नागपूर इथं केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपुर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते तत्पूर्वी संघ मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न झालं सांगली मदत महाप्राच्या आपत्तीत शासन संवेदनशीलपणे प्रबाधितांच्या पाठिशी आहे

पूरबाधितांचे जीवनमान पूर्ववत सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासन करेल असं आश्वासन सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याये पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी काल दिलं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन केल्यानंतर ते बोलत होते नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत असा दिलासा गृह राज्यमंत्री डॉ रणजित पारील यांनी सांगली इथं प्रखस्तांना दिला डॉ पारील हे जिल्ह्यातील प्रखस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे वैद्यकीय पथकासह सांगलीत दाखल झाले

यादिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे पालघर जवळील सातपाी इथल्या कोळी बांधवांनी काल मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला

रक्षावंधन बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण काल देशभरात उत्साहानं साजरा झाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सणानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या या सणाच्या निमित्तानं महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार करुया असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं

हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड़यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकणात मात्र मुसळधार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे